करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी आणि भूसंपादनाला प्राधान्य देण्याची ग्वाही नव्या कृषी कायद्यां विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधे चर्चेची आठवी फेरी सुरू आणि आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार

राज्यभरात ड्राय रन साठी निवडलेल्या प्रत्येक केंद्रांमधे लाभार्थ्यांची कोरोनाच्यादृष्टीनं सुरक्षाविषक तपासणी आणि निर्जंतुकीकरण केलं गेलं मुंबईत कूपर रुग्णालय वांद्रे कुर्ला संकुलातल्या कोविड केंद्रासह त्विस्त्र ड्राय रन घेतली गेली मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली

यासाठी नोंदणी केलेल्या वैद्यकीय आणि त्रिर कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत ड्राय रन यशस्वी केली नाशिकमधेही जिल्हा शासकीय रुग्णालयासह पाच ठिकाणी ड्रायरनचं आयोजन केलं होतं

धुळे जिल्ह्यातही जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध जबाबदाऱ्यांसाठी नियोजित कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं ड्राय रन यशस्वी झाली हिंगोलीमधे जिल्हा रुग्णालयात ड्रायरनचं आय़ोजन केलं होतं भंडारा जिल्ह्यात सामान्य रुग्णालय तुमसर उपजिल्ह रुग्णालय धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्राय रन झाली

बीड जिल्ह्यात वडवणी श्रेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेली ड्रायरन यशस्वीपणे पार पडली वाशिम जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह कारंजा श्रेलं उपजिल्हा रुग्णालय आणि शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्राय रनचं आयोजन केलं होतं

कोरोनामुक्तीचा देशातला दर हा जगातल्या उच्चत्म दरापैकी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

हे तिन्ही रूग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातले आहेत

त्रिरांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ते सर्व लक्षणविरहित आहेत

या सर्व बाधितांच्या घशातला स्राव त्यात नवा ब्रिटिश कोरोना आहे का हे तपासण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवले होते भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज भेट दिली अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनाला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

धरणाचं काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे

नव्या कृषी कायद्यां विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधे चर्चेची आठवी फेरी आज सुरू झाली आहे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी चर्चेच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली शेतकऱ्यांनी या तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रत्येक कलमांवर सविस्तर चर्चा करावी असं आवाहन चर्चेच्या सातव्या फेरी नंतर तोमर यांनी केलं होतं केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हीत जोपासण्यासाठी कटीबद्ध आहे दोन्ही बाजूंनी चर्चा करून यातून तोडगा काढावा असंही तोमर म्हणाले

साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद िं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा झाल्यानंतर निश्चित केल्या जातील असंही ठाले पाटील यांनी सांगितलं

ते काल मुंबईत महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा धेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

ते काल यासंदर्भात आढावा बैठकीत बोलत होते चालण्यायोग्य फूटपाथ स्ट्रीट लाईट तसंच स्कायवॉक ियादी सुविधांमधे सुधारणा कशा करतील याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या गोदावरी नदी संसद या स्वयंसेवी संस्थेनं काल गोदावरी नदीच्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण तपासलं पाण्याचे नमुने विष्णूप्री प्रकल्पाच्या शंकर जलाशयातून घेतले

तर शहर परिसरात प्रदूषणामुळे गोदावरी नदीच्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण साडे सहा पीपीएम आढळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

धुळे शहर धुळे ग्रामीण आणि साक्री शिरपूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली पिंपळनेर परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मका भाजीपाला काढणीला आलेला रांगडा कांदा आणि नविन लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याचं अतोनात नुकसान झालं आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालंय मुंबईच्या काही भागात आज सकाळी पावसाचा हलकासा शिडकावा झाला सकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे